या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथ पत्रात याचिकाकर्त्यांनी अनधिकृतरित्या न्यायालयात दाखल केलेली देशाच्या सुरक्षेशी संबंधित ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गतही उघड करता येण्यारी नसल्याचं नमूद केलं आहे

मात्र या मूळ कागदपत्रांच्या छायाप्रतीचं षडयंत्र रचून याचिकाकर्ते या माहितीचा गैरवापर करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे त्यांच्या या क्रतीचा इतर देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यताही सरकारनं व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालय आज यासंदर्भात सुनावणी घेण्याची शक्यता आहे

या प्रक्रियेत चीननं तांत्रिक आडकाठी निर्माण केल्याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली आहे चीनशिवाय इतर सर्व देशांनी या विषयावर दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारतानं सर्व देशांचे आभार मानले आहेत

नागरी वाहतुकीसाठी या विमानांचा वापर थांबवत असल्याचं मंत्रालयानं एका ड्वीट संदेशात म्हटलं आहे इथियोपिया हवाईसेवेतल्या विमानाला आदिस अबाबा इथं नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे प्रवाशांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या विमान वाहतुक नियामक मंडळं हवाई वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण चर्चा करत असल्याचं हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे

आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणूकी संदर्भात या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि अशोक लवासा या बैठकीला संबोधित करतील

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळानं काल निवडणूक आय़क्तांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याकडे ही मागणी केल्याचं प्रसाद यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं

त्यापूर्वी युतीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून उद्या संध्याकाळी नागपूर इथं मेळाचा होईल

ते काल अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं बोलत होते विखे पाटील यांचे पूत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनीही स्वतच्या भाजप प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट करावी असंही थोरात यांनी म्हटलं आहे

यामध्ये महाराष्ट्रातल्या पाच जागांचा समावेश आहे नागपूरहून नाना पटोले सोलाप्रहन सुशील कुमार शिंदे गडचिरोली नामदेव उसंडी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवडा तर उत्तरमध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेसंदर्भातला राष्टवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधला तिढा सुटल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारीसाठी आमदार सुभाष झांबड आणि माजी आमदार नामदेव पवार हे इच्छूक असून तर जालना मतदार संघातून उमेदवारीसाठी माजी आमदार कल्याण काळे आणि आपण स्वतः इच्छूक असल्याचं आमदार सत्तार यांनी यावेळी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

येत्या एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे राज्याच्या शुल्क उत्पादन आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी ही माहिती दिली काल नवी दिल्ली इथं सर्व राज्याच्या राज्य श्ल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर त्या बोलत होत्या

या प्रकरणी जिल्हा प्रखठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तीन गोदाम व्यवस्थापंका विरूद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथ्वीराज बी

यांनी काल अचानक दिलेल्या भेटी दरम्यान ही बाब समोर आली या परीक्षा केंद्रावर संस्थाचालकांसह वसतीगृहातले कर्मचारी आणि अनाधिकृत पर्यवेक्षकाच्या मदतीने अनेक विद्यार्थी सामुहिक कॉपी करीत असल्याचं दिसून आलं त्यानंतर या सर्वा विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्यूतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे

मराठवाड्यातल्या कृषी विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा परभणी इथं घेण्यात आली या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी डॉ ढवण बोलत होते

निवडणुकी दरम्यान आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचं आढळल्यास या एपच्या माध्यमातून जनतेला थेट ऑनलाईन तक्रार करता येईल

ऑस्ट्रेलियानं या विजयासह ही मालिकाही तीन दोन नं जिंकली आहे